असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती

मोदी पायाभूत सुविधांमध्ये प्रभावी दळणवळणाला सर्वाधिक महत्त्व असून त्या सुविधा म्हणजे देशाच्या विकासवाहिन्या आहेत म्हणूनच सर्वोत्तम दर्जाच्या दळणवळण स्विधा निर्माण करण्यास सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून आज उद्घाटन झालेला आणि आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेला नवा न्यू भाऊपूर न्यू खुर्जा मार्ग भारतीय रेल्वेच्या गौरवपूर्ण भूतकाळाला एकविसाव्या शतकाची नवी ओळख मिळवून देणारा आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केलं उत्तर प्रदेशातल्या पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या म्हणजेच ईडीएफसीच्या न्यू भाऊपूर न्यू खुर्जा या मार्गाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलं त्यावेळी ते बोलत होते नवा कोरोना संसर्ग ब्रिटनहन भारतात परतलेल्या सहा प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली यापैकी तीन जणांना बंगळ्रू इथल्या निमहांस या संस्थेत दोन रुग्णांना हैदराबादच्या सीसीएमबी आणि एका प्रवाशाला पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांचा आणि सहप्रवाशांचा तपास सुरू आहे

आतापर्यंत या प्रवाशांपैकी एकूण एकशे चौदा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

हर्षवर्धन यांनी काल केलं

आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातल्या सर्व बालकांसाठी देणं शक्य नव्हतं आता सीरमनं तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातले बालमृत्यू रोखण्यास उपय्क्त ठरेल असं मत डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं जीएसटी वस्तू आणि सेवा कर जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सहा हजार कोटी रुपयांचा नववा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला आहे

कृषि कायदे आंदोलन तीन नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायदयांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उदया चर्चेसाठी बोलावलं आहे सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या म्द्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल

कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची ग्णवत्ता आणि वीजप्रवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल पर्यटन महासंचालनालय नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या पर्यटन महासंचालनालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत पर्यटनस्थळी येणाऱ्यांनी ऑनलाईन माध्यमातून आपलं आरक्षण करावं असं आवाहन करण्यात आलं असून पासष्ट वर्षावरचे नागरिक दहा वर्षाखालची मूलं गरोदर महिला आणि गंभीर स्वरूपाचा आजार असणाऱ्यांना या ठिकाणी प्रतिबंध राहील पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं यात म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या पर्यटनस्थळांवर येणारे पर्यटक या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि अन्य व्यक्तींसाठी या सूचना लागू राहतील नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्षदिनी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांकरता राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

याच अन्षंगाने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी उज्ज्वल नगर आणि काँग्रेस नगर मेट्रो स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणीदरम्यान डॉ दीक्षित यांनी निर्माणाधीन कार्याचा आढावा अधिकाऱ्याकडून घेतला तसेच या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन ग्णवत्तापूर्ण कार्य जलद गतीने लवकरात लवकर कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले महामेट्रोने गेल्या सप्टेंबर महिन्यात अजनी चौक रहाटे कॉलनी एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्थानक नागरिकांच्या सेवेत दाखल केले तसेच डिसेंबर महिन्याच्या स्रुवातीला सुभाष नगर आणि रचना रिंगरोड जंक्शन मेट्रो स्थानक देखील प्रवाशांकरिता खूले करण्यात आले काँग्रेस नगर मेट्रो स्थानक अजनी रेल्वेस्थानकाशी संलग्न असून अजनी येथे भारतीय रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात या मेट्रोस्थानकाचा फायदा होणार आहे रेल्वेस्थानकातून बाहेर पडताच सहजपणे मेट्रोस्थानकात पोहोचून प्ढील प्रवास करणे शक्य होईल अपघात द्चाकी चालकांनी हेल्मेट तर चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे वाहतूक शाखेकडून याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते मात्र पोलिसांच्या या उपदेशाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत अनेक जण हेल्मेट सीट बेल्टचा वापर करीत नाहीत याचा परिणाम त्यांना जीवाला मुकावे लागते

क्रिकेट कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैल् कामगिरीच्या बळावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राख्न विजय मिळवला

मोहम्मद सिराजनं तीन जसप्रित ब्मराह रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर उमेश यादवनं एक गडी बाद केला भारतानं दुसऱ्या डावात दोन गडी गमावत विजयाचं लक्ष्य साध्य केलं

पहिल्या डावात शतकी खेळी खेळणारा रहाणे सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे दत जयंती उत्सव दत्त जयंती उत्सव आज राज्यात सर्वत्र साधेपणानं साजरा होत आहे नांदेड जिल्ह्यातल्या माहर गडावर अक्तिभावानं साजरा केला जात आहे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यासह तेलंगणा आंध प्रदेश कर्नाटक भागातून भाविक एकत्र आले आहेत कोरोनाविषाणू प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी मास्क सॅनिटायझरचा वापर करून सुरक्षित अंतर पाळलं जात आहे नागप्रमध्येही दत्त जयंतीनिमित्त भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे

फटाके फोडण्यास बंदी नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर आणि जिल्ह्यात प्रतिबंधित आणि शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे